गुरूवारी या संदर्भातले आदेश जारी करण्यात आल्याचं पीटीआयनं काल दिलेल्या बातमीत म्हटलं आहे हा निधी रेमेडेसिवीर इंजेक्शन कोरोना चाचण्यांच्या कीट आणि आणि ऑक्सीजन यंत्रणेसाठी वापरायचा आहे राज्याची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन खरेदीबाबतच्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात ल्याचं या बातमीत नमूद करण्या आलं आहे महाराष्ट्र सिरो महाराष्ट्रात मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये होणारा कोरोनाचा संसर्ग लक्षणीय रित्या कमी झाला असल्याचं सिरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात स्पष्ट झालं असल्याचं ब्रहन्मुंबई महापालिकेनं म्हटलं आहे नीती आयोग आणि टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या सहकार्यानं बोरीवली मानखूर्द गोवंडी वरळी आणि लोअर परळ भागात ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून हे सर्वेक्षण करण्यात आलं

दोन्ही वेळच्या सर्वेक्षणात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे

माझी जबाबदारी कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीन माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राज्यभर राबवण्यात येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हयाचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हयात घरोघरी सर्वेक्षणावर भर देवून ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे

यडावकर सिंधदर्ग सिंधुर्द्ग जिल्ह्यातला मृत्यू दर कमी आहे ही एक चांगली बाब असून राज्यातली रुग्ण संख्या कमी असणाऱ्या चार पाच जिल्ह्यांमध्ये सिंधुद्गचा समावेश आहे ही समाधानाची बाब असल्याचं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितल त्यांनी काल सायंकाळी सिंधुद्र्ग जिल्हा मुख्यालयात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये सिंधुदूर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक असणार मनुष्यबळ आणि साधन सामग्री उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याच त्यांनी सांगितलं ऑक्सीजन सिंधदर्ग सिंधुदूर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविडच्या रुग्णांना ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्याच्या दृष्टीनं उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांचं काल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्हा ऑक्सिजनच्या प्रवठ्याबाबत स्वयंपूर्ण झाला आहे

शाळा महाविद्यालयं खासगी क्लासेस प्रशिक्षण संस्था जलतरण तलाव मनोरंजन पार्क नाट्यगृह मत्र शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार असल्याचं या आदेशात नमुद करण्यात आले आहे दरम्यान हॅटेल उद्योग सुरू झाल्यानंतर तेथील कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे अशा सूचना संबंधित हॉटेल मालकांना द्याव्यात कामगारांना रोजगार द्यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली आहे प्लाइमा जळगाव स्वतःचं आरोग्य स्वतःच्या स्वतः च्या हाती आहे हे लक्षात घेऊन वेळी वेळी तपासण्या करणं आवश्यक असून जे कोरोना मधून बरे झाले आहे त्यांनी इतरही रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्लाइमा दान करावं असं आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले

नो मास्क नो सवारी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी रिक्षाचालकांच्या मदतीने नो मास्क नो सवारी ही मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत प्रवाशानं मास्क लावलेला असेल तरच त्याला रिक्षामधून प्रवास करता येणार आहे

त्यामुळे शहरात लोकांची वर्दळही वाढली आहे परिणामी कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे अमरावती शहरात रिक्षानं प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे रिक्षा हे वाहन लहान असलल्याने प्रवासी अगदी एकमेकांच्या जवळ बसून प्रवास करतात त्यामुळे कोरोना संसर्गाची जास्त शक्यता असते हे टाळण्यासाठी अमरावतीत नो मास्क नो सवारी ही मोहीम राबवण्यात येत आहे मोहिमेअंतर्गत प्रत्येक रिक्षा चालकालाही अर्थात मास्क लावणं बंधनकारक आहे वाहनामध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी मास्क लावणे सक्तीचे केलं आहे या नियमांचे पालन केले गेले नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी पुणे आरोग्य सेवक संरक्षण माझे कुटूंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत सर्वेक्षण करणारे शिक्षक अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या यांना विमा संरक्षण देण्यात यावं तसंच सुरक्षा विषयक साधनं पुरवावी या मागणीसाठी भाजपाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळानं काल जिल्हा ाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केलं या आरोग्य सेवकांच्या चमुला सुरक्षा म्हणून फक्त साधे मास्क सॅनिटायझर आणि एक टोपी देण्यांत आली आहे ही बाब गंभीर असून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं या निवेदनात म्हटलं आहे रेमडेसिवीर कोविड विरोधी लढ्यात उपयोगी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा जळगाव जिल्ह्यात मुबलक साठा उपलब्ध झाला आहे

गेले काही दिवस टंचाईमुळे या इंजेक्शनसाठी होणारी जीवघेणी धावपळ गेल्या अनेक ठिकाणी बघायला मिळाली आहे

ही बाब लक्षात घेऊन शासन पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची मुंबईत अंमलबजावणी करण्यात येत असल्याबाबतची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे पालिकेचा अनुज्ञापन विभाग फेरिवाल्याचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं कार्यालयात पंतप्रधान स्वनिधी पोर्टलवर भरून देत असल्याचं काल पालिकेकडून सांगण्यात आलं

औषध वाटप पुण्यातील माँ आशापुरा चॅरिटेबल ट्रस्ट लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड लायन्स क्लब ऑफ पुणे विजयनगर यांच्या वतीनं आणि लक्षणे नसलेल्या आणि गृहविलगीकरणातील रुग्णांसाठी औषध वाटप उपक्रमाचा काल शुभारंभ करण्यात आला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांच्या हस्ते या औषध वाटपास सुरुवात झाली

याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार